याचिकाककर्ते विनोद पाटील यांनी आज औरंगाबाद इथं पत्रकार परिषदेत ही माहिती दिली आजपासून ही सुनावणी पार पडणार होती राज्य सरकारचे वकिल मुकुल रोहतगी यांनी न्यायालयासमोर ही सुनावणी ऑनलाईन पद्धतीनं न घेता प्रत्यक्षरित्या घेण्याची विनंती केली ही सुनावणी प्रत्यक्षरित्या करता येईल का किंवा कोणत्या तारखेपासून करता येईल या बद्दल पाच फेब्रुवारीला न्यायालय निर्णय देणार असल्याचं पाटील यांनी सांगितलं

गुरु गोविंदसिंग यांनी धर्मनिष्ठा आणि मानव कल्याण याबाबत स्स्पष्ट उपदेश केला असल्याचं मुख्यमंत्र्यांनी आपल्या संदेशात म्हटलं आहे

पहिल्या दिवशी जगाच्या तुलनेत सर्वांधिक दोन लाख सात हजार वैद्यकीय कर्मचाऱ्यांना भारतात लस देण्यात आली अशी माहिती आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी दिली आहे

लसीचा विपरित परिणाम होण्याचं भारतातलं आतापर्यंतचं प्रमाण जगातील सर्वात कमी असल्याचंही त्यांनी नमूद केलं

मराठा आरक्षणास स्थगिती मिळाल्यानं अनेक विद्यार्थ्यांना खुल्या गटातून किंवा इडब्ल्यूएस प्रवगार्तून प्रवेश घ्यावा लागला होता त्यामुळे कागदपत्र जमा करताना त्यांना अनेक समस्यांना सामोरं जावं लागलं होतं म्हणून कागदपत्र सादर करण्यास मुदतवाढ द्यावी अशी मागणी विद्यार्थी आणि पालकांनी सीईटी सेलकडे केली होती त्यानुसार आजपर्यंत कागदपत्र सादर करण्यास मुदतवाढ देण्यात आली आहे

तेव्हा अशा कर्ज देणाऱ्या संस्थांकडून ग्राहकांनी सावध राहावं असं आवाहन भारतीय रिझर्व्ह बँकेचे मुख्य महाव्यवस्थापक योगेश दयाल यांनी केलं आहे या संस्थांकडून फोनमधील डाटा मिळवण्यासाठी कराराचा गैरवापरही केला जात आहे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

राज्यातल्या परिवहन स्थितीबद्दलची माहिती देऊन परब यांनी केंद्राकडून आवश्यक निधी राज्यशासनाला मिळावा अशी अपेक्षाही व्यक्त केली

ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी ही माहिती दिली मुलींना शिक्षणाची व्यवस्था असलेल्या गावी राहण्याकरता सात हजार रुपये आणि जिल्ह्याच्या ठिकाणी राहण्यासाठी दहा हजार रुपये एकरकमी देण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याचं त्यांनी सांगितलं

पूर्णा तालुक्यात आहेरवाडी इथं काल ही कारवाई करण्यात आली या प्रकरणी एकास अटक करण्यात आली आहे